मुंबईत विधानभवनात काल भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली

या निवडीबरोबरच मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून फडणवीस यांचं नाव निश्चित झालं आहे गटनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत जनतेनं विरोधी पक्षात बसण्याची जबाबदारी दिली आहे असं पाटील म्हणाले आपला पक्ष राज्य सरकारनं केलेल्या चुका दाखवून देईल असं पक्षाचे नवनिर्वाचित विधीमंडळ नेते अजित पवार यांनी सांगितलं सरकार योग्य दिशेनं काम करत आहे काय याकडे आपण लक्ष ठेऊ तसंच समाजातल्या कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊ असंही पवार यांनी यावेळी नमूद केलं

पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईत दादरच्या शिवसेना भवनमध्ये बैठक होणार आहे या बैठकीला शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आणि अपक्ष आमदारही उपस्थित राहणार आहेत दरम्यान आगामी सरकारमधील सहभाग आणि सत्तावाटप याबाबत सेना भाजप महायुतीतल्या मित्रपक्षांची बैठकही आज सकाळी अकरा वाजता मुंबईत होणार आहे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यात सहभागी होणार आहेत

दरम्यान राज्यातल्या दष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार आहे काल मुंबईत टिळक भवन इथं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय झाला यावेळी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस मछ्छिकार्ज्न खर्गे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण माणिकराव ठाकरे विजय वडेट्टीवार उपस्थित होते

यानिमित्त राज्यातल्या सर्व जिल्ह्यात एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे औरंगाबाद शहरात सकाळी क्रांतीचौकातून ही दौड काढण्यात आली यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली उस्मानाबाद शहरातही सध्या एकता दौड सुरू आहे जालना इथं सकाळी आठ वाजता मम्मादेवी जवळच्या सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्यापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत तर बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा क्रीडा संकुल दरम्यान एकता दौड काढण्यात येणार आहे परभणीत सकाळी साडेसात वाजता राजगोपालाचारी उद्यान ते जिल्हा क्रीडा संकुल दरम्यान एकता दौड निघणार आहे याबरोबरचं राष्टीय एकात्मतेची शपथही घेण्यात येणार आहे लातूरमध्ये जिल्हा क्रीडा संकुल शिवाजी चौक ते हुतात्मा स्मारका दरम्यान सकाळी साडेसात वाजता एकता दौड काढण्यात येणार आहे

यानिमित्त देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे

नव्यानं निवडून आलेल्या आमदारांची अधिसूचना भारतीय निवडणूक आयोगानं राज्यपालांना सादर केल्यानंतर ही आचारसंहित काल मागे घेण्यात आली

राज्य स्तरीय बँक समिती आणि इंडियन बँक असोसिएशनने ग्राहकांच्या सोयीसाठी बँकांच्या कामकाजांचं तीन प्रकारे वर्गीकरण केलं आहे

यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बँकांची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचवाजेपर्यंत असणार आहे

परभणी शहर जिंतूर सोनपेठ पालम तसंच नांदेड जिल्ह्यात नांदेड किनवट तसंच हिमायतनगर भागात हा पाऊस पडला गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे नुकसान भरपाई देण्यासाठी सरसकट पंचनामे करण्याची मागणी पालम तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे लातूर जिल्ह्यातही काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या दरम्यान जिल्ह्यातल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत बीड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी काल आढावा घेतला नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनाही तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी तसंच पिक विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे

जिल्ह्यात हिमायतनगर शहरात काल झालेल्या पावसामुळे आठवडी बाजारातल्या छोट्या व्यापाऱ्यांचं मोठ नुकसान झालं

अमरावती जिल्ह्यात अमरावती अचलपूर महामार्गावर असेगाव पूर्णाजवळ वीज कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात शेतात वीज कोसळून बारा वर्षीय मुलीसह तीन जण ठार तर अकोट तालुक्यात एक शेतमज्र मृत्यू पावला तर एक जण जखमी झाला यवतमाळ जिल्ह्यात लोण बेहळ इथं वीज पडून एक तरुण दगावला नांदेड तालुक्यातल्या शिरपली शिवारात अंगावर वीज पडल्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला किनवट तालुक्यात देहली शिवारातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यावेळी शेतात बैलं चारत असलेल्या युवकाच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला सोलापूर तालुक्यात बीबी दारफळ इथं एका नऊ वर्षीय मुलीचा अंगावर वीज पडून मृत्यु झाला

अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन वनसंरक्षक नितीन ग्दगे विशेष कार्य अधिकारी आर

दावलवार यांचा समावेश असलेली ही समिती पाच नोव्हेंबरपर्यंत हिंगोली जिल्ह्याच्या कळमन्री ताल्क्यातल्या ग्रामपंचायतीनं लागवड केलेल्या वृक्षांची पाहणी करणार आहे

धाराशिवकर कुटंबियाच्यावतीनं दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो

विकास ठोंबरे आणि गणेश ठोंबरे अशी मृतांची नावं आहेत हे भाऊ आपल्या शेतात गेले असता तिथल्या शेततळ्यात एकाचा पाय घसरून पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी द्रसराही पाण्यात उतरला होता काल सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती मादळमोही पोलिसांनी दिली आहे